या लोकसभा निवडणुकीत सगळ्या मतदान केंद्रांवर इलस्ट्रॉनिक मतदान यंत्रासस्त्रे व्हीव्हीपॅट अर्थात मतदानाची पोच मिळण्याची सोय असल्वी ईव्हीएम यंत्रावर सर्व उमद्वीरांची छायाचित्र असतील

दशाच्या सुरक्षा व्यवस्थाकेंद्रीय सुरक्षा बलाचं महत्त्वपूर्ण योगदान असून व्यक्तीच्या सुरक्षप्रक्षा एखाद्या संस्थर्धी सुरक्षा व्यवस्था सांभाळणं अत्यंत कठीण काम आहा अशा शब्दांत त्यांच्या परिश्रमांचं कौतुक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कलि त आज उत्तरप्रदश्वतल्या गाझीयाबाद इथं इंदिरापुरममध्यस्त्रीआयएसएफच्या स्थापनच्या सुवर्ण महोत्सवात तब्रिलत होत आज्रीरी शत्रूराष्ट्रांचा सामना करताना सीआयएसएफ सारख्या सुरक्षा दलांचं महत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावळी अधोरखित कळी समाजात सुरक्षितत्वजीबरच संस्थापी सुरक्षा सांभाळणं दशीच्या विकासाला हातभारच लावत आह असं त उहेणाल त्याआधी प्रधानमंत्र्यांनी शहिदांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण कलि सीआयएसएफच्या जवानांच्या पथ संचलनाची मानवंदना त्यांनी यावछी स्वीकारली पोलीस आणि अग्निशमन दलाच्या विशा गुणवत्ता प्राप्त कर्मचाऱ्यांना त्यांनी सद्ती पदक बहाल क्ली

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही

सकाळी साड्यार वाजता कृष्णा घाटी इथं पाकिस्ताननं तोफगोळ्यांचा तसंच बंदूकीच्या गोळ्यांचा जोरदार मारा कला मात्र भारतीय लष्करानं त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं

त्याआधी नाणक्कि जिंकून फलंदाजी स्विकारणाऱ्या भारताच्या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली